महाराष्ट्र कर्नाटक छत्तीसगड तमिळनाडू पंजाब मध्य प्रदेश ग्जरात आणि केरळ या दहा राज्यात विषाणू संसर्गाचा प्रादर्भाव सर्वात जास्त आहे

यापूर्वी जानेवारी महिन्यात सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोरोना लसींना मंजूरी देण्यात आली होती सध्या या दोन्ही लसीच्या माध्यमातून देशभरात लसीकरण केलं जात आहे

प्रत्येकी बारा हजार रुपयांना या इंजेक्शनची विक्री ते विक्री करत होते या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून डॉक्टर किशोर म्हस्के आणि डॉक्टर कौशल्या म्हस्के हे डॉक्टर दांपत्य फरार झाले आहे

रेमेडेसिवर इंजेक्शनचा तुटवडा आणि काळाबाजार रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे

सुमारे पाच टन फुलांचा याकरता वापर करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली

मात्र मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईट तसंच विविध प्रसार माध्यमाद्वारे ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालियनवाला बाग हत्याकांडातल्या सर्व शहीदांना श्रद्धांजली अपंण केली आहे या शहीदांच्या साहस वीरता आणि बलिदानातून प्रत्येक भारतीयाला स्फूर्ती मिळते असं मोदी यांनी म्हटलं आहे

बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे

याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला

बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या साजरी होणारी जयंती यंदा गर्दी न करता साधेपणानं घरीच राहून ऑनलाईन अभिवादन करून साजरी करावी असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे चैत्यभूमी वर गर्दी न करता शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करावं असंही त्यांनी सांगितलं आहे

तसेच त्यांच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरवतात वर्षभरात येणारे सण आणि महापुरूषांच्या जयंतीचे औचित्याने हा उपक्रम राबवला जातो याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे परभणीचे वार्ताहर रविवारी महात्मा फूले यांच्या जयंतीनिमित्त परभणी तालुक्यातील आशाताई माने यांना दाळ बनवण्याची गिरणी देण्यात आली

ग्यानी विजयेंदर जी गुरू ग्रंथसाहिब कथेत ते पारंगत होते जिल्ह्यातल्या अर्धापूर नगर पंचायतच्या पहिल्या नगराध्यक्ष श्रीमती रेखाताई काकडे यांचं निधन झालं आहे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आली आहे